ते काल मुंबईत पीटीआय या व्त्तसंस्थेशी बोलत होते

माजी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे आरोप फेटाळले असून दरध्वनी टॅप करणं ही राज्याची संस्कृती नसल्याचं नमूद केलं आहे

काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागलं औरंगाबाद शहरातल्या शहागंज कॅनॉट परिसर इथं बंद पाळण्यात आला औरंगाबादमध्ये महापालिकेच्या शहर वाहतूक बसवर तसंच पैठण मार्गावर परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक करण्यात आली परभणी जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला पक्षाच्या वतीनं मोर्चा काढून आपल्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं हिंगोली जिल्ह्यात वंचित बहजन आघाडीच्या आंदोलकांनी मोर्चा काढून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली नांदेड जिल्ह्यातही ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला नांदेड शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं राज्यात इतरत्रही वाशिम सातारा सोलापूर धुळे याठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यात सर्वत्र पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता दरम्यान हा बंद यशस्वी झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे

देशात पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घ्रसखोर असल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आरोप निराधार असून त्यांनी घुसखोरांचे आकडे आणि पुरावे द्यावेत अशी मागणीही आंबेडकर यांनी यावेळी केली येत्या नऊ फेब्रवारीचा मनसेचा प्रस्तावित मोर्चा हा केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ही सुरक्षा हटवल्याचं पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे कोणतीही पूर्वकल्पना न देता ही सुरक्षा हटवण्यात आल्याचं पवार यांच्या कार्यलयातून सांगण्यात आलं

प्रजासत्ताक दिनी सुरु होणाऱ्या शिवभोजन योजनेचा लाभ देताना स्वच्छता आणि शृद्ध जेवणाकडे लक्ष ठेवण्याचे निर्देश अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांनी दिले आहेत मंत्रालयात काल शिवभोजन योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते

आकाशवाणीवर सुरवातीला हिंदीतून आणि नंतर इंग्रजीमधून राष्ट्रपतींच्या संदेशाचं प्रसारण होणार आहे प्रादेशिक भाषांमधून या संदेशाचा अनुवाद रात्री साडे नऊ वाजता प्रसारित केला जाणार आहे

आकाशवाणीवरून उद्या सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल

यानिमित्त मंत्रालयात काल अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली सशक्त लोकशाहीकरिता निवडणूक साक्षरता हे राष्ट्रीय मतदार दिनाचं यंदाचं ब्रीद असल्याचं अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी यावेळी सांगितलं औरंगाबाद इथल्या जिल्हा माहिती कार्यालयातही मतदार दिनाची प्रतिज्ञा देण्यात दिली हिंगोली इथं यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येक नागरिकानं मतदान करणं आवश्यक असून त्यासाठी मतदार यादीत नावनोंदणी करण्याचं आवाहन केलं

श्रेयस अय्यर आणि के

राहुल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं हे लक्ष्य एकोणीसाव्या षटकांतच पार केलं पाच सामन्यांच्या मालिकेतला दसरा सामना उद्या होणार आहे

लातूर इथं काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते

विकासात्मक योजना राबवण्यासाठी दिला जाणार निधी संबंधित योजनांवर खर्च करण्याची गांभीर्यपूर्वक दक्षता घ्यावी आणि विकास योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावा असं देशमुख यावेळी म्हणाले

ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते या निवडण्कीत कोणत्याही पक्षांसोबत यूती केली जाणार नसल्याचं सावे यांनी सांगितलं

समाज कल्याण सभापतीपदी माजलगाव तालुक्यातले कल्याण आबुज महिला आणि बालकल्याण सभापतीपदी गेवराई तालुक्यातल्या शिवसेनेच्या यशोदाबाई जाधव यांची निवड झाली माजलगाव तालुक्यातले जिल्हा परिषद सदस्य जयसिंह धैर्यशील सोळंके आणि गेवराई तालुक्यातल्या सविता मस्के यांची विषय समिती नंतर जाहीर केली जाणार आहे

सहा फेब्रवारीनंतर संचालक मंडळाची औपचारिक घोषणा करण्यात येईल असं निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उप निबंधक समृत जाधव यांनी सांगितलं

लहानकर हे डोंगरकड्याच्या मराठवाडा सहकारी साखर कारखान्याचे माजी प्रशासकीय अध्यक्ष तसंच नांदेड पंचायत समितीचे सभापती होते त्यांच्या पार्थिव देहावर काल नांदेड इथं अंत्यसंस्कार करण्यात आले

विलास पाटील यांनी म्हटलं आहे लातूर इथल्या श्री केशवराज शैक्षणिक संकुलाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त काल झालेल्या कृषि चेतना शिबीरात ते बोलत होते शेतीमध्ये सेंद्रीय पदार्थांच्या वापराचं महत्त्व सांगतानाच डॉ पाटील यांनी पिकांचा फेरपालटही आवश्यक असल्याचं नमूद केलं

यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले